उत्पात यांचं आज कोरोनामुळं निधन कोरोना महामारीच्या काळात भारताच्या औषध निर्माण क्षेत्राची क्षमता आणि उपयुक्तता संपूर्ण जगाला कळली असं प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत आणि डेन्मार्क यांच्यातल्या द्विपक्षीय व्हर्चूअल शिखर परिषदेचं आज उद्घाटन झालं या परिषदेच्या उद्घाटनीय संबोधनात ते आज बोलत होते जगाला उपयुक्त ठरेल अशा गाभा आर्थिक क्षेत्रांना बळकट करणं हाच आत्मनिर्भर भारत अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेट्टे फेड्रीक्सन यांच्यात आज आभासी द्विपक्षीय शिखर परिषद झाली भारत डेन्मार्क यांच्यादरम्यान विविध क्षेत्रात असलेलं सहकार्य वाढवण्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमधे चर्चा झाली होती आणि आज या आभासी शिखर परिषदेच्या माध्यमातून त्या कल्पनेला नवी दिशा आणि गती मिळाली आहे असं मोदी यांनी आपल्या उद्घाटनीय संबोधनात सांगितलं ही शिखर परिषद भारत डेन्मार्क परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठीच नव्हे तर इतर जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सहमती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले ही शिखर परिषद उभय देशातल्या द्विपक्षीय संबधांसाठी मखांचा दगड असल्याचं डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेट्टे फेड्रीक्सन म्हणाल्या

राज्य शासनाने रेस्टॉरंट स्रु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं राज्यातल्या औरंगाबाद पुणे मुंबई आणि नागपूर इथल्या रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर आज ठाकरे यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते

तसंच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वं अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज या प्रस्काराची घोषणा केली पाच लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं त्यांची प्रस्कारासाठी एकमतान निवड केली आहे उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत

मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवून मराठा आरक्षण पूर्ववत ठेवावं यासाठी राज्य शासनानं सर्वतोपरी प्रयत्न करावेत या मागणीसाठी विविध मराठा संघटनांनी राज्याच्या अनेक भागात आज आंदोलन केलं हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तहसीलवर मराठा शिवसविक सेनेच्या वतीनं बखेगाडी मोर्चा काढण्यात आला तसंच या मराठा मागणीचं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच तहसील कार्यालयावर आज मराठा संघटनांनी आंदोलन केलं आणि विविध मागण्यांच निवेदन तहसीलदारांना दिलं आकाशवाणीवरुन दररोज संध्याकाळी सव्वासात वाजता प्रसारित होणाऱ्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमाच्या आजच्या भागात राज्याच्या कोरोना विषय सद्यस्थितीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आकाशवाणीला दिलेली मुलाखत प्रसारित होणार आहे वर्धा जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत एक लाख मास्क वाटप करण्याचा निर्णय जिल्हा काँग्रेस समितीनं घेतला आहे त्याचबरोबर शहराच्या मुख्य बाजारपेठेसह विविध भागात नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्याचा संदेश देण्यासाठी जनजागृती अभियान सुरु आहे

सिंधूदर्ग जिल्हा सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याविषयी जनतेच्या सूचना आणि हरकतींसाठी आज जिल्हा म्ख्यालयात ऑनलाईन पद्धतीनं जनसुनावणी सुरू केली होती काही तांत्रिक कारणांमुळे नागरिकांना त्यांचं म्हणण मांडता आलं नसल्यानं उद्या प्रत्यक्ष जनस्नावणी घेण्यात येणार आहे ही जनस्नावणी वेंगूर्ले सावंतवाडी क्डाळ मालवण कणकवली देवगड ताल्क्याच्या पंचायत समिती सभागृहांमध्ये होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्भांगी साठे यांनी दिली

राज्यातल्या सर्व शासकीय रूग्णालयांतल्या अव गर्भपातांची चौकशी आणि तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय समिती स्थापना केली आहे राज्यात ज्या ठिकाणी अवर्खे गर्भपाताची घटना घडली आहे त्यांची चौकशी करुन अहवाल सादर करणे अशा घटनांसाठी कारणीभूत असलेल्या त्र्टी शोधणे तसंच त्यांची प्नरावृत्ती टाळण्यासाठी करायच्या उपायोजना या समितीला सुचवायच्या आहेत घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत समितीला आपला अहवाल सादर करण बंधनकारक असणार आहे

उत्पात यांचं आज कोरोनामूळं निधन झालं

त्यांच्यावर पूण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते संत साहित्य तसंच सावरकर साहित्य याचा त्यांचा गाढा अभ्यास होता विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे ते सदस्य होते तसंच पढंरपुरचे नगराध्यक्ष पदही त्यांनी भुषवल होतं भागवताचार्य ह

ना उत्पात हे सावरकर साहित्य लोकसंगीत लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत

पंढरपूर शहरातल्या समाजकारण आणि राजकारण यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाचा बाधा झाल्याचं उघड झालं आहे डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या आपल्या घरीच विलगीकरणात आहेत

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी स्रु असतांनाच यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद आरोग्य विभागातल्या वस्तेकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत

प्रथम तीन दिवस आणि त्यानंतर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी संपूर्ण जिल्ह्यात कडक जनता कर्फ्यू लावण्यावर या बस्कीत सहमती झाली

राज्यभरातल्या प्रादेशिक परिवहन खात्यामधील बनावट नोंदणी प्रमाणपत्र अर्थात आर सी ब्रुक आणि स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या दोघांना आज मुंबईतून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जयेश मेहता आणि अनिनाश बोरकर या दोघांना आज मुंबईतल्या कांदिवली भागातून अटक करण्यात आली परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वरला विजेचा धक्का लागल्यानं आई आणि मुलाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झाला जखमीवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली वनपरिक्षेत्रातल्या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रात बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली तिच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन झाल्यानंतर कळेल अशी माहिती वनविभागानं दिली विडी सिगारेटच्या सुट्या स्वरुपातल्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केला आहे विडी सिगारेटच्या सुट्या स्वरुपातील विक्रीमुळे त्यांच्या पाकीटांवरील आरोग्याच्या धोक्याची कल्पना ग्राहकाला येत नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

आज आर्थिक क्षेत्राशी निगडीत कंपन्या इन्डसिस बँक बजाज फायनान्स तसंच सन फार्मा महिंद्रा अळ्ड महिंद्रा यांच्या समभागांनी चांगली कामगिरी नोंदवली येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तसंच पुणे आसपासच्या परिसरात मेघगर्जना आणि कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे